इंडोनेशिया खुल्या बद्दमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी आज पी

सिंधू ची लढत अकिने यामागुची बरोबर काँप्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं काल दिल्लीत हृदयविकारानं निधन झालं

दिल्लीतल्या निगमबोध घाटावर आज त्यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

काँग्रेस पक्षातही त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या राष्ट्रपती रामनाथ कोविद आणि उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू दीक्षित यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आपल्या कारकिर्दीत शीला दीक्षित यांनी राजधानी दिल्लीचा कायापालट घडवून आणल्याची प्रतिक्रिया राष्ट्रपतींनी दिली आहे तर त्या उत्तम प्रशासक असल्याची भावना उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शीला दीक्षित यांच्या निवासस्थानी जाऊन पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं दिल्लीच्या विकासात त्यांचा लक्षणीय वाटा होता अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी आदरांजली वाहिली आहे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शीला दीक्षित यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून त्यांच्या कुटुंबाला सांत्वन संदेश पाठवला आहे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही शोक व्यक्त केला आहे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही शीला दीक्षित यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती शीला दीक्षित यांच्या निधनानं एक कुशल सह्वदय आणि परिपक्व राजकीय व्यक्तिमत्त्व आपण गमावलं आहे अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे

हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे हैदराबाद इथं सी एस आय आर प्रयोग शाळेतल्या अधिका यांना आणि वैज्ञानिकांना काल ते संबोधित करत होते

नामिल मेडीकल कौन्सिल सुधारणा विधेयक उद्या संसदेत मांडण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली

या पुलांची निर्मिती म्हणजे सीमा स्स्ते संघटनेनं केलेली मोठी कामगिरी असल्याची प्रशंसा संरक्षणमंत्र्यांनी केली रस्ते आणि पूल कोणत्याही देशाच्या जीवनवाहिन्या असतात आणि दुर्गम भाग आणि तिथल्या लोकांच्या सामाजिक आर्थिक विकासात ते मोलाची भूमिका बजावतात असं ते म्हणाले जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विकासाबाबत केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला या राज्यातल्या प्रकल्पांची प्रगती आणि त्यांना पुरेशा निधीचा पुरवठा होत आहे ना यावर प्रधानमंत्री सातत्यानं लक्ष ठेवून असतात अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली या राज्याच्या विकासाकरता विशेषतः जम्मू विभागाच्या सीमावर्ती भागांच्या विकासाकरता केंद्र सरकारनं अनेक योजना सुरू केल्या आहेत असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं यावेळी लष्करप्रमुख बिपिन रावत देखील उपस्थित होते देशाच्या आर्थिक विकासात बँकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे इंडीयन बँकेच्या विभागीय कार्यालयाचं उद्घाटन करताना काल नागपूर इथं ते बोलत होते जैव इंधनासारख्या अभिनव उद्योगांना बँकांनी हात दिला पाहिजे असं ते म्हणाले सौर चरख्यांचा वापर विदर्भात वाढावा याकरता प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले देशाची हवाई सुरक्षा आणि मानकांबाबत कोणतीही तडजोड खपवून घेणार नाही असं नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं आहे ते काल नागरी हवाई वाहतूक आणि मालवाहतूक याविषयी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषद आणि पुरस्कार सोहळ्यात बोलत होते

या क्षेत्रातल्या संबंधितांनी आणि उद्योजकांनी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन त्यांनी केलं

या युद्वात शहीद झालेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार तसंच शौर्य पुरस्कारांचं वितरण या कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे

या माहितीची अधिक पडताळणी सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे भारतीय नागरिकांची तातडीनं सुटका व्हावी आणि त्यांना मायदेशी आणता यावं यासाठी इराणमधला भारतीय दुतावास इराण सरकारच्या सातत्यानं संपर्कात आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली आहे दरम्यान हे जहाज परत करावं अशी मागणी ब्रिटनचे परराष्ट्र सचिव जेरेमी हंट यांनी केली आहे हे जहाज ताब्यात घेण्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन झालं आहे असं हंट यांनी सांगितलं व्रिटिश एयरवेजनं इजिप्तची राजधानी कैरोकडे जाणारी सर्व विमान उड्डाणं एक आठवड्यासाठी रद्द केली आहेत सुरक्षाविषयक खबरदारी म्हणून ही उड्डाणं रद्द केल्याचं सांगितलं जात असलं तरी कोणत्या सुरक्षाविषयक मुद्यावरून हा निर्णय घेतला आहे त्याचा तपशील कंपनीनं जाहीर केलेला नाही लुफ्थन्झा या जर्मन विमान कंपनीनं देखील काल त्यांची उड्डाणं रद्द केली होती मात्र आज त्यांची या शहरासाठी उड्डाणं पुन्हा सुरू होणार आहेत खाजगी विमान कंपनी इंडीगोनं मेघालयच्या उमरोई विमान तळाहून कोलकत्ता शिलॉंग विमान सेवा सुरु केली आहे ही सेवा दररोज उपलब्ध असून या विमान सेवेमुळे राज्यातल्या पर्यटन आणि इतर क्षेत्रात विकासाला चालना मिळेल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी दिली सैन्य दलाच्या अभियांत्रिकीत होणा या सुधारणानुसार अभियंत्यांनी आपल्या व्यावसायिक ज्ञानात भर घालत रहीलं पाहिजे असं मत उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं आहे ते काल हैद्राबाद इथं सैन्य अभियंता सेवा विभागाच्या निरोप समारंभात बोलत होते उत्तर प्रदेशातल्या सोनभद्र इथं झालेल्या दुदैवी घटनेवर भाजपा उत्तर प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनी दुःख व्यक्त केलं असून जीव गमावलेल्यांच्या कुटुंबा प्रति त्यांनी सहानुभूती व्यक्त केली लखनौ इथं काल प्रसार माध्मांशी बोलताना त्यांनी याप्रकरणी राज्यसरकारनं त्वरित कारवाई केली असलयाचं सांगितलं दोषी अधिका यांना निलंबित करण्यात आलं असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे

काँप्रिसपक्षाच्या नेत्या प्रियांका वड्रा ह्या प्रकरणी केवळ नक्राश्रू ढाळात आहेत असं ते म्हणाले पश्चिम बंगालमधल्या वर्धमान जंक्शन या रेल्वे स्थानकाचं नामकरण बटुकेश्वर दत्त जंक्शन असं करण्यात येणार आहे थोर स्वातंत्र्यसेनानी बटुकेश्वर दत्त यांचं हे जन्म स्थान आहे

युरोपमध्ये दोन जुलै पासून स्पर्धामध्ये सहभागी झाल्यापासून हिमान मिळवलेल हे पाचवं सुवर्णपदक आहे इंडोनेशिया खुल्या बह्तमिंटन स्पर्धेत आज महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी भारताची पी

सिंधू आणि जपानची अकिने यामागुची यांच्यात लढत होणार आहे